आज आंतरराष्ट्रीय जलदिन आहे त्यानिमित्त देशव्यापी जलशक्ती अभियानाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जलसुरक्षा आणि जलव्यवस्थापन या बाबी आगामी पिढ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि कळीच्या ठरणार आहेत देशाच्या विकासाबरोबरच पाण्याची टंचाई त्यासाठीचा संघर्ष आणि त्यामुळे या विषयातील आव्हानेही सातत्यानं वाढत आहेत त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत काटेकोरपणे वागत त्याचं जतन आणि संवर्धन करणं ही आगामी पिढ्यांच्या भविष्यासाठी वर्तमान पिढ्यांनी स्वीकारण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे असं मोदी म्हणाले केंद्र सरकारनं गेल्या सहा वर्षात आपली धोरणं आणि निर्णयांमध्ये जलसुशासन आणि जलव्यवस्थापनाला सर्वाधिक प्राधान्य दिलं आहे असं सांगताना त्यांनी त्याबाबत कार्यान्वित केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हर खेत को पानी पर ड्रॉप मोअर क्रॉप ही जल अभियानं नमामि गंगे जलजीवन मिशन अटल भूजल योजना इत्यादी योजनांचा आढावा घेतला ग्रामीण भागातील रहिवासीही आता पाण्याचा मोजका वापर करतात पावसाचं पाणी साठवण्याचे उपाय करतात आणि त्याद्वारे इतरांनाही शिक्षित करतात ही वाढती जाणीव जागृती अत्यंत समाधानकारक असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं पावसाचं पाणी साठवण्याचे प्रयोग देशात मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे हळूहळू देशाचे भूगर्भातील जलसाठ्यावरील अवलंबित्व कमी होईल असं त्यांनी स्पष्ट केलं

पण्यातील सरपंच संतोष यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनी उसाचे पीक घेताना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाचा उपयोग करावा अशी सूचना केली त्यामुळे जलस्रोतांचं संरक्षण होईल आणि लाभाचे प्रमाणही वाढेल असं ते म्हणाले गुजरातमधील विद्याबेन यांच्याशी बोलताना मोदी म्हणाले की आदिवासी लोकांनी कायमच पाण्याला दैवत मानून त्यावर श्रद्धा ठेवली आहे आणि त्याला आपल्या संपन्नतेचा स्रोत मानलं आहे हीच आदिवासींच्या मनात असलेली भावना प्रत्येक देशावासियाने मनात रुजविली तर पाण्याच्या संकटावर मात करणं सहज शक्य आहे जावडेकर जल दिन आजच्या जलदिनाच्या निमित्तानं पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन केलं आहे उपलब्ध जलस्रोतांचं जतन रक्षणआणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीने प्रयत्न करावेत आणि पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पाण्याचा थेंबन थेंब वाचविण्याचा आणि साठविण्याचा आटोकाट प्रयत्न करावा असं त्यांनी म्हटलं आहे

हा अधिनियम केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीतील विधानसभा आणि दिल्लीतील सरकारच्या कामकाजाच्या सुधारणांविषयी आहे

काही निवडक बाबींमध्ये आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार नायब राज्यपालांना देण्यात आले असून त्यामध्ये दिल्ली विधानसभा क्षेत्राच्या बाहेर असलेल्या काही बाबींमध्ये निर्णय घेण्याच्या अधीकारांचाही समावेश आहे या सुधारित विधेयकाद्वारे दिल्लीतील राज्य सरकार आणि केंद्रसरकार यांच्यातील परस्पर संबंध अधिक स्नेहपूर्ण करण्याचा प्रयत्न असून यामुळे दिल्लीच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करत असलेल्या काही तांत्रिक आणि कायदेशीर अस्पष्टता असलेल्या त्रुटी दूर होतील असं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हे विधेयक सदनामध्ये मांडताना सांगितलं

राज्यसभेमध्ये हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे

विमा कंपन्यांची मालकी आणि नियंत्रण यावर सध्या लागू असलेले निर्बध हटविण्याची तरतूदही त्यामध्ये आहे याबाबत सदनामध्ये झालेल्या चर्चेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं विमाक्षेत्रामध्ये मोठ्या आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज असते

सरकार सर्व क्षेत्रांना विमा कवचाखाली आणण्याचा प्रयत्न करित असून साधनसंपत्तीचा विकास झाल्यास विमा उतरविणाऱ्या लोकांची संख्याही निश्वित वाढेल असंही त्या म्हणाल्या

या प्रश्नी आज राज्यसभेत भाजपा सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं देशमुख यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली खंडणी उकळण्यामध्ये मुंबई पोलीस कसे गुंतले आहेत हे साऱ्या देशानं पाहिलं असेल ही गंभीर बाब आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले लोकसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोटाळा आहे असा आरोप भाजपा खासदार कपिल पाटील यांनी केला त्यावर प्रत्त्युत्तर देताना राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला

लसीकरणासंदर्भातल्या तांत्रिक सल्लागार गटानं याबाबत सूचना केली होती ही सूचना फक्त कोविशील्ड लसीसाठीच लागू असेल कोवॅक्सीन लसीसाठी ही सूचना नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे या संदर्भात राज्यांनी आवश्यक जनजागृती करावी असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत करार भारतीय लष्कराला वजनाने अत्यंत हलक्या असलेल्या एक हजार तीनशे विशेष वाहनांचा पुरवठा करण्यासाठी आज संरक्षण मंत्रालयानं महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स लिमिटेड बरोबर करार केला

अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली ही लढाऊ वाहन असून ती लष्कराच्या विविध ठिकाणच्या विभागांमध्ये मध्यम पल्ल्याच्या स्वयंचलित बॉम्ब प्रक्षेपकांवर तैनात करण्यात येणार आहे या गाड्या संपूर्णस्वदेशी बनावटीच्या आहेत छोट्या आणि कमी क्षमतेच्या हत्यारांद्वारे केल्याजाणाऱ्या गोळीबारापासून पूर्ण संरक्षण करण्याची या गाड्यांची क्षमता असून त्याचा लष्कराला युद्धामध्ये मोठा उपयोग होणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे आदींनी रहिमान यांची नावावर शिक्कामोर्तब केलं मानवी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी शेख मुजीबूर रहिमान यांनी केलेला संघर्ष मोठा असून त्यासाठी त्यांनी अवलंबिलेला महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित अहिंसा आणि असहकाराचा मार्ग भावी पिढ्यांसाठी ही मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं

या पुरस्कारामध्ये एक कोटी रुपये सन्मानपत्रशील सन्मानचिन्ह आणि भारतीय हस्तकलेचा उत्तम नमुना असलेली एकप्रतिकृती यांचा समावेश आहे

राष्ट्रीयत्व धर्म जाती पंथ भाषा लिंगकिंवा अन्य कोणत्याही बाबींचा अडसर न ठेवता या पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड केली जाते

हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार छिछोरे या चित्रपटाला जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट म्हणून गुमनामी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे कंगना राणावतला पंगा आणि मणीकर्णिका चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मनोज बाजपेयी आणि धनुष यांना विभागून देण्यात आला आहे

चित्रपटांबाबत अत्यंत संवेदनशील राज्य म्हणून सिक्कीम राज्याला तर नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार हेमंत गाबा यांच्या इंजिनिअर्ड ड्रीम ला देण्यात आला आहे केरळ निवडणक केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता त्यामुळे बहुतेक मतदार संघांमधील निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे

तीनही प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय नेते राज्याच्या झंजावाती प्रचार दौऱ्यावर आहेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर केरळच्या प्रचार दौऱ्यावर आहेत तसंच एल डी एफ नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनीही आज कोट्टायम इथं प्रचार सभेला संबोधित केलं

दरम्यान भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला

तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आज तीन ठिकाणी प्रचार फेऱ्यांना हजेरी लावली

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या मालिकेमध्ये खेळणार नाही

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार